काल लोकसभेत राफेल विमान खरेदी मुद्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना सीतारामन यांनी काँग्रेस खोटारडेपणाचा आधार घेऊन संसदेत आणि संसदेबाहेर गैरसमज पसरवत असल्याचं नमूद केलं

गोपनीयतेच्या अटीचा भंग होऊ नये म्हणून शस्त्रसज्ज विमानाची किंमत जाहीर करता येणार नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला

काँग्रेस पक्ष आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात राफेल विमान खरेदी करार पूर्ण का करू शकला नाही असा प्रश्न सीतारामन यांनी विचारला खासगी लाभासाठी काँग्रेस पक्षानं देशाच्या सुरक्षा सज्जतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला दरम्यान या उत्तरावरुन समाधान झालं नसल्याचं सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या विमानाचं कंत्राट रिलायन्स कंपनीला का दिलं असं विचारत याची चौकशी करण्याची मागणी केली लोकसभेत काल आधार आणि अन्य कायदा तसंच कंपनी सुधारणा विधेयक मंजूर झालं यान्सार आता नवीन मोबाईल घेण्यासाठी तसंच बँकेमध्ये बचत खातं उघडण्यासाठी आधार क्रमांक देणं बंधनकारक नसेल सरकारनं आधार कार्डला कायदेशीर बळकटी दिली असल्याचं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयकावरील चर्चेच्यावेळी सांगितलं कंपनी दरुस्ती विधेयकामध्ये व्यापार अधिक सुलभ बनवणं राष्टीय कंपनी कायदा न्याधिकरणामध्ये स्रधारणा तसंच नियमांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कडक कारवाईच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत

शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित झाला होता यासंदर्भात सभाग्रहात चर्चेला अनुमती द्यावी यासाठी काही महिला सदस्यांनी आपली भेट घेतल्याचं राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी यापूर्वी सांगितलं

नोटांची छपाई ही नेहमीच आवश्यकतेनुसार केली जाते असं स्पष्टीकरण आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून दिलं आहे

केंद्र सरकारनं दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याचं प्रसारमाध्यामांच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर गर्ग यांनी ही माहिती दिली

मराठी भाषा जगवायची आणि टिकवायची असेल तर तिने ज्ञानभाषा बनण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं तर गडकरी यांनी आपल्या भाषणात भाषेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं नमूद केलं

मात्र मागील सहा महिन्यांपासून लोकमंगलने या आदेशाला उत्तरच दिले नाही त्यामुळे सेबीकडून ही कारवाई करण्यात आली

कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी महामंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या लाभार्थ्यांना मार्चपर्यंत कर्ज मंजूर केली जाईल असं सरवदे यांनी सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

अमरावती जिल्ह्यातल्या कुरलीच्या अर्चना सालोदे आणि टेंभुलखेडाच्या वनिता कोसे चंद्रपूर जिल्ह्यातल्या येनसाच्या अंजली बोरेकर कोल्हापूर जिल्ह्यातल्या हनबरवाडीच्या अक्काताई ढेरे आणि ठाणे जिल्ह्यातल्या रेतीबंदरच्या स्नेहा क्षीरसागर यांचा यामध्ये समावेश आहे येत्या सोमवारी या पुरस्कारांचं नवी दिल्लीत वितरण होणार आहे

शहरातल्या एमआयटी महाविद्यालयात आयोजित महोत्सवाचं उद्घाटन वसुंधरेचं पूजन करून करण्यात आलं उद्यापर्यंत चालणाऱ्या या महोत्सव विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज दुपारी तीन वाजता सरस्वती भुवन महाविद्यालयात विविध कार्यक्रम होणार असून उद्या पैठण इथं पक्षी निरीक्षण होणार आहे या महोत्सवानिमित्त काल दुर्मिळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं

आध्निक शेतीसाठी लघ् सिंचन ही या परिषदेची संकल्पना आहे

प्रितम मुंडे याच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असतील असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं ते काल बीड इथं वार्ताहरांशी बोलत होते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात पक्ष कार्यकर्ते तसंच पदाधिकारी आणि नेत्यांच्या आढावा बैठका सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

श्री खंडोबा देवस्थानापासून परंपरेनुसार देवांची पालखी काढण्यात आली

दामोदर विष्णू उर्फ दा

गर्गे यांचं काल पहाटे औरंगाबाद इथं निधन झाले

महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत पंडित प्रस्कारासह अनेक प्रस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

ब्लडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं आजपासून झेप राज्यस्तरीय पाचव्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे साहित्य वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठीचे मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येतील